याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला अर्जन सिंग हे मार्शल ऑफ द एअर फोर्स हे पद भूषवणारे भारतीय हवाई दलाचे एकमेव अधिकारी आहेत

संरक्षण विभाग आणि एखादं विद्यापीठ यांच्या सहकार्यानं स्थापन झालेलं हे देशातलं पहिलंच अध्यासन आहे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समकालीन तसंच भविष्यकालीन विषयांवर संशोधन करणं हे अध्यासनाचं उद्दीष्ट आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्यानं आरोग्य शिक्षण आणि माहिती संवाद उपक्रमाअंतर्गत प्रथमच लोकसहभागातून महाआरोग्य चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या मध्ये कब कब जब जब या लघ्पटाला प्रथम क्रमांक मिळाला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत यांच्या हस्ते अनुपम बर्वे आणि शिरीष दरक यांनी तो स्वीकारला

दुसरा पुरस्कार फुगा आणि तिसरा पुरस्कार मनसखा या लघुपटाला मिळाला चलचित्र माध्यमातून आरोग्य विषयक संदेश समाजापर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनानं उचललेलं हे पाउल अभिनंदनीय आहे अशा भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी यावेळी व्यक्त केल्या पुणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सिंहगड किल्ल्यावरच्या विविध कामासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे या कामांची निविदा प्रकिया तात्काळ राबवण्याबाबत संबंधित खात्याच्या प्रमुखांना आदेश दयावेत अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना याबाबतचं निवेदन तापकीर यांनी दिलं आहे

पुणे ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या संभाव्य धोकादायक गावांची पाहणी करून हा अहवाल तयार केला आहे

ऊसबिलाची रक्कम वेळेत अदा न करता ऊस नियंत्रण कायद्याचा भंग करणाऱ्या एकही कारखान्याला अद्याप नोटीस पाठवण्यात आलेली नाही यंदाची द्ष्काळ आणि अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊनच कारवाई केली गेलेली नाही पण या कारखान्यांनी एफ आर पी देण्यासाठी यापुढील काळातही टाळाटाळ केली तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं साखर आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं आहे मध्रमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गृंतागंत सोडवण्यासाठी चेलाराम डायवेटीस इस्टिटट्यूटने चौथ्या आंतरराष्ट्रीय मध्रमेह परिषदेचं आयोजन केलं आहे

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डेप्युटी कमाडेंट मेजर जनरल डॉ माधूरी कानिटकर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं